इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ईव्हीएम बाबत सध्या सुरू असलेले वाद दुर्दैवी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं सर्वसमावेशक आणि सर्वांच्या आवाक्यातल्या निवडणुकांसंदर्भात निवडणूक आयोगातर्फे नवी दिल्लीत आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत ते काल बोलत होते

आज साजऱ्या होत असलेल्या नवव्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या पार्श्वभूमीवर या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे

आकाशवाणी आणि द्रदर्शनच्या सर्व केंद्रावरुन संध्याकाळी सात वाजता राष्ट्रपती प्रथम हिंदी आणि नंतर इंग्रजीतून देशाला संबोधित करतील त्यानंतर दरदर्शनवरून प्रादेशिक भाषेतून संदेशाचा अनुवाद प्रसारित होईल आकाशवाणीवरुन संदेशाचा प्रादेशिक भाषेतून अनुवाद रात्री साडेनऊ नंतर प्रसारित होणार आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यां शी संवाद साधला यावेळी या मुलांनी आपण केलेल्या कामगिरीचा अन्भव कथन केला पंतप्रधानांनी या मुलांचं कौतुक केलं मुलांची नाळ निसर्गाशी जोडलेली राहावी असंही पंतप्रधान म्हणाले अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक एट्रॉसिटी कायद्यातल्या प्रस्तावित सुधारणांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे या कायद्यात केलेल्या शिफारशींनुसार आरोपीला अटकपूर्व जामीन न देण्याची तरतूद आहे

पीठानं हे प्रकरण सरन्यायाधीशांनी स्थापन केलेल्या पीठाकडे पाठवलं आहे

सध्या असलेल्या चार पदरी रस्त्याचं रुंदीकरण करून आठ पदरी रस्ता बनणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं

बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त काल नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या

दुष्काळ निवारणासाठी गठित समितीच्या बैठकीनंतर ते मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते

आमचं हे बातमीपत्र न्यूज आॅन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

यासंदर्भात सीबीआयनं नूपॉवर रिन्यूएबलच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे

ते काल हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथं परिवर्तन निर्धार सभेत बोलत होते दरम्यान काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा काल रायगड जिल्ह्यातल्या पेण इथं पोहोचली यावेळी केलेल्या भाषणात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी खोट्या आश्वासनांना कंटाळलेले नागरिक या सरकारला घरी बसवतील असा विश्वास व्यक्त केला

अंबाजोगाई ताल्क्यातली महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या घाटनांद्र इथं सर्वच रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची मागणी रेल्वे संघर्ष समितीने केली होती

महाराष्ट्र कर्नाटक आणि मध्यप्रदेश क्षेत्रीय सछ्छागार समितीचे सदस्य निजाम शेख यांनी ही माहिती दिली अनेक प्रवाशांना या गाडीचं आरक्षण मिळत नसल्यानं शयिका वाढवून देण्याची मागणी केली जात होती

काल झालेल्या उप उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यात सिंधूनं इंडोनेशियाच्या ग्रीगोरिया मार्सिका तुजुंग हिचा पराभव केला प्रुष एकेरीत के श्रीकांतनंही उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे

सोलापूर इथं स्वतंत्र प्रादेशिक साखर सह संचालक हे नवीन कार्यालय सुरु करण्यास मान्यता मिळाली असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देसाई यांनी दिली सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांची संख्या आणि ऊस गाळपाचं प्रमाण लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं लातूर जिल्ह्यातल्या मुरुड ग्रामपंचायतीला नगर परिषद म्हणून मान्यता देण्यात आली आहे राज्याच्या नगरविकास विभागानं यासंदर्भातली अधिसूचना जारी केली याशिवाय मुरुड इथल्या ग्रामीण रुग्णालयातल्या ट्रॉमा केअर युनिटसाठी सात कोटी रुपये निधी देऊन कामास तांत्रिक मान्यताही राज्य सरकारनं प्रदान केली आहे परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा इथल्या बौध्द विहारासाठी पहिल्या टप्प्यात एक कोटी रुपये निधी मंजूर केला असला तरी विविध कामांचा प्रस्ताव आल्यास राज्य शासन आठ कोटी रूपये निधी मंजूर करेल अशी घोषणा सामाजिक न्याय मंत्री राज्कुमार बडोले यांनी केली